औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सकाळी हलक्या सरी कोसळल्या परभणी शहर आणि परिसरात तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे नाशिक परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे

औरंगाबादमध्ये आता एक हजार एकशे पंचेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बायजीप्रा राजमाता हाऊसिंग सोसायटी संजय नगर आकाशवाणी परिसर सिडको पोलिस स्टेशन परिसर सिल्क मिल कॉलनी किराडपुरा पीरबाजार शहानूरवाडी अहिल्या नगर मुकुंदवाडी जहाँगीर कॉलनी हर्सुल कैलास नगर समर्थ नगर गौतम नगर भाग्य नगर मंजूरपुरा मदनी चौक रांजणगाव बेगमपूरा रेहमानिया कॉलनी काली मस्जिद परिसर क्रांती चौक परिसर विश्रांती नगर देवगिरी नगर सिडको वाळूज राम नगर देवगिरी कॉलनी स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी बकवाल नगर वाळूज वळदगाव अज्वा नगर गणेश नगर पंढरपूर वाळूजगाव ता

उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळी आणखी एका कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

आज सकाळी मृत्यू झालेल्या रुग्णाला सोळा दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्याला हृदयविकार रक्तदाब मध्मेह हे आजारही होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे

तर काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे

या रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे पनवेल इथल्या इंडियाब्रल्स या ग्रहनिर्माण प्रकल्पात सुरू करण्यात आलेले अलगीकरण कक्ष बंद करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यात काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला न्यूमोनियाच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबईहून साताऱ्यात आला होता आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण सातशे सत्तावीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून चारशे नव्व्याण्णव जण उपचारानंतर बरे झाले आहेत